काही जिल्ह्यांमध्ये अंशतः टाळेबंदी होत असली तरी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असणे महत्त्वाचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी ऑनलाइन शिक्षण देणे हा सध्या चांगला पर्याय आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या कामाकरिता प्रत्येक तालूक्यात एक तालूका समन्वय नेमण्यात येणार असून त्यांच्याकडे जमा झालेल्या साहित्याचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठीचे सर्व अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक व्हिडीओ प्रत्येक शाळेतील शिक्षकाकडे उपलब्ध आहेत

या उपक्रमाला काही जणांनी प्रतिसाद दिला आहे असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे

सलग दोन वर्षे जिल्ह्याने या कामासाठी राज्यस्तरीय प्रस्कार मिळवले असून यंदाही त्यादृष्टीने नियोजन करण्यात आलं आहे ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणं सार्वजनिक ठिकाणी वावरताना बाजारात खरेदीसाठी जाताना विक्रेते आणि नागरिकांकडून सुरक्षित अंतर न राखणं तोंडाला मास्कचा वापर न करणं कंटेनमेंट झोनमधून वारंवार बाहेर पडणं आदी कारणामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या सातशेपर्यंत पोहचली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जालना शहरहद्दीत दि पाच जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढील दहा दिवस संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत संचारबंदी काळात जालना शहरात येण्यास तसंच शहरातून बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे औद्योगिक वसाहत क्षेत्र वैद्यकीय सेवा माध्यमांना संचारबंदीतून वगळण्यात आलं आहे संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून नागरिकांनी नियमांचं पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब म्हस्के जालना सांगली टाळेबंदी सांगली जिल्ह्यात प्रन्हा टाळेबंदी लागू करण्यात येणार असल्याच्या अफवा पसरत आहेत मात्र सध्या असा कोणताही विचार नाही तेव्हा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी केलं आहे

ही समिती तीन आठवडे सोलाप्रातच थांबणार आहे राज्य शासनाच्या सुचनेनुसार वैद्यकीय संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांनी समितीची स्थापना केली आहे या समितीच्या अध्यक्षपदी पूण्याच्या बी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर शशिकला सांगळे या आहेत

खूपच अत्यावश्यक असेल तर त्यांना त्यांच्या घराजवळच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करू देण्याच्या पर्यायावर विचार व्हावा असंही त्यांनी म्हटलं आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विलगीकरण करण्याकडे नागरिक दुर्लक्ष करत असल्यामुळे जिल्ह्यात बांधितांची संख्या वाढत आहेत त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीनं जिल्हा माहिती कार्यालयानं एक लघ्पट तयार केला आहे काल हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला अजित पवार बारामती बारामतीसह ग्रामीण भागात कोरानाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब असून संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि प्रणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी दिले ते काल बारामतीमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आणि विकास कामांच्या आढावा बैठकीत बोलत होते

नाशिक शहरात कोरोना बाधितांची दिवसेंदिवस संख्या वाढत असून महापालिकेच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असताना देखील मृत्यूदर कमी करणं हे मोठं आव्हान निर्माण झाले आहे पोलिस टाळेबंदी दरम्यान पोलिसांनी चोख कामगिरी बजावली आणि गरजुना मदत केली पोलिसांनी केलेल्या कामाची जाणिव लहान मुलांनाही झाली आहे

चंदन नगर परिसरात पोलिस फौजदार लाला पाटील टाळेबंदीचं पालन व्हाव यासाठी वेळच्या वेळी द्कान बंद करत असत शिवाय नागरिकांना वाहन शिस्तीत लावावी यासाठी पण सूचना देत असत अनुष्काला पोलिस काकांच्या कामाचे कौत्क वाटत होतं पोलिसांविषयी जी भीती होती ती टाळेबंदी दरम्यान पूर्ण नष्ट झाली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार